सुदानमधल्या सत्ताधारी सैन्य परिषदद्यप्रिमुख जनरल अवाद बिन औफ यांचा राजीनामा

आयपीएल क्रिकेट्रा सामन्यांमध्यक्राल रात्री दिल्ली केंपीटलनं क्ला कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव

बिहारमधल्या जमुई मतदारसंघातल्या एका केंद्रावर फस्मितदान घघ्याची शिफारस निवडणूक निरीक्षकांनी कली आह आ केंद्रावर मतदान यंत्रात बिघाडाची तक्रार होती

दक्षीला संरक्षणक्षक्रित सुसज्ज बनवून लष्करी साहित्यसामग्रीची आयात शक्यतो कमी करण्याच्या दृष्टीनं संरक्षणमंत्रालयानं ठोस पावलं उचलली आहरि असं केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं

स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलली नाही सुदानमधल्या सत्ताधारी सैन्य परिषदप्रमुख जनरल अवाद िक्रि औफ यांनी राजीनामा दिला आहा औफ यांच्या राजीनाम्यानंतर लाहिनंट जनरल अब्दद्वीफतद्व मुरहान हस्तिन्य परिषदर्वात्रिमुख असतील औफ यांनी काल राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवरून ही घोषणा कली